अयोध्येच्या निकालासंदर्भात सर्वच स्तरातून समाधानकारक प्रतिक्रिया

मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

मैदानावर खेळला जाणार

सुमारे शतक भरापासून सुरू असलेल्या यासंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे वादग्रस्त ठिकाणी मंदीर उभारणीसाठी तीन महिन्यांत विश्वस्त मंडळाची स्थापना केली जावी असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

न्यायमूर्ती शरद बोबडे धनंजय चंद्रच्ड अशोक भूषण आणि एस अब्द्ल नजीर यांचा या घटनापीठात समावेश आहे रामलल्ला पक्षकारांनी या निर्णयाचं स्वा त केलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर पण समाधान नाही असं उतर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे वकिल जफरयाब जिलानी यांनी निकालानंतर प्रतिक्रीया देताना म्हटलं आहे या निकालावर फेर विचाराची मा णी करू असंही त्यांनी नम्द केलं आहे अयोध्या जमीन विवाद प्रकरणी सर्वोच्च व्यायालयानं दिलेल्या निकालामुळं लोकांचा व्याय व्यवस्थेवर विश्वास अधिक बळकट होईल असं पंतप्रधान वरेंद्र मोदी यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे हा निकाल म्हणजे जय पराजय नसून सर्वांनी देशात शांतता आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची विनंती त्यांनी केली आहे केंद्रीय ह मंत्री अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं स्वा त केलं आहे संपूर्ण समाजानं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा स्वीकार करावा आणि शांतता राखावी असं आवाहन त्यांनी केलं आपण सर्वांनी सर्वोच्च व्यायालयाच्या विर्णयाचा आदर करण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल आज पत्रपरिषद घेऊन या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे तसंच लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक या माध्यमातून झाल्याचं देखिल फडणवीस यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे पक्ष प्रमख उद्धव ठाकरे यांनी हा दिवस स्रुवर्ण अक्षरांनी लिहावा असं मत व्यक्त करून आपण अयोध्येला जाणार असल्याचं म्हटलं आहे देशात आता धर्माच्या नावावर नवा कोणताही मुददा उपस्थित होणार नाही अशी आशा असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या निकालावर दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला असून यामुळे कुणीही विजयी किंवा पराभूत झालं आहे अशा दृष्टिनं बधितल्या जाऊ नये असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवी दिल्ली इथं राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले लोकांनी जुवे वाद विसरून राम मंदिरासाठी एकत्रित येण्याचं आवाहन त्यांनी केलं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्रुख्तार अब्बास नक्वी उत्तर प्रदेशचे म्रुख्यमंत्री योगी आदित्यनाथ धार्मिक ग्रुरू श्री श्री रविशंकर संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश क्रमार हिंदू महासभेचे वकील वरूण कूमार सिव्हा निर्मोही आखाड्याचे प्रवक्ते कार्तिक चोपडा सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूस्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अखिल भारतीय अण्णाद्रमुख पक्ष तामिळनाडू काँग्रेस समिती सहित अनेक प्रमुख राजकीय पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे दरम्यान ऑल इंडिया म्रस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं समाधानी नसल्याचं मत व्यक्त केलं असून आमची कायदेविषयक चमू निकालाचा अभ्यास करून या विषयी फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेईल असं म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या निकालासंदर्भात आताच थोड्यावेळपूर्वी राष्ट्राला संबोधित केलं नवभारताच्या विर्मितीसाठी लोकांनी एकत्रित यावं तसंच देशाची व्यायप्रणाली अभिनंदनास पात्र असल्याचंही यावेळी मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बद्दप्रतिक्षीत पाकिस्तान स्थित कर्तारपूर कॉरीडोअरचं उद्घाटन करण्यात आलं ग्रुरू नानक देव ग्रुरूद्वारा दरबार साहिब हे शिख समाजाचं श्रद्धेचं स्थान असून ते आता शिखांसाठी आजपासून खुलं करण्यात आलं आहे कर्तारपूर कॉरीडोअरच्या उद्घाटनाच्यावेळी आपल्याला कारसेवा केल्याचा आनंद मिळतो आहे तसंच संपूर्ण समाजासाठी ग्ररू नानक देव हे प्रेरणास्थित आहेत असं यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले ग्रुरूनानक देव यांचे विचार जगासाठी शिकण्यासारखे असल्याचंही पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कर्तारपूर कॉरिडोअरचा रस्ता खुला करून दिल्याबद्दल त्याचंही आभार मानलं कर्तारपूर जाण्याआधी पंतप्रधानांनी गुरूदासपूर इथल्या डेरा बाबा नानक या गुरूद्वारालाही भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे होते भारतीय रिझर्व्ह बँकेनं बि र बँकिं वितीय कंपन्या आणि सूक्ष्म वित प्रवठा कंपन्यांच्या ग्रामीण भा ातल्या कर्जदारांसाठीच्या उत्पन्न कमाल मर्यादेत वाढ केली आहे आर्थिक संरचनेत तळाशी असलेल्या ग्रामीण भा ात कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी उत्पन्नाची कमाल मर्यादा पूर्वीच्या एक लाख रुपयांवरुन सव्वा लाख रुपये इतकी झाल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे नागपूर जिल्ह्यातील ब्रुटीबोरी इथल्या क्रांतिज्योति महिला स्वयंसहायता गटाला आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय उद्यमशीलता पुरस्कार देऊन सव्मानित करण्यात आलं या पुरस्काराचं वितरण कौशल्य विकास आणि उद्यमशीलता विकास मंत्रालयाच्या पाच वर्षाच्या पुर्ततेप्रसंगी नवी दिल्ली इथं करण्यात आलं भारतीय कला संस्कृती आणि इतिहास यांना ज भरात आदर असून महाराष्ट्र आणि बंधाल या दोन राज्यांचे साहित्य आणि कला क्षेत्रांमध्ये विशेष यो दान आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाहतूक महामार्प सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्यो मंत्री नितीन डकरी यांनी आज केले स्थानिक दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र ना पूर इथं निखील भारत बं साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते याप्रसंपी संमेलनाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार प्रदीप भट्टाचार्य उपस्थित होते खालावत चाललेली क्टंब व्यवस्था ही त्या पाश्चात्य देशांतील सर्वात मोठी समस्या आहे सुसंस्कारीत साहित्य आणि संस्कृती मुळे भारतात मूल्याधिष्ठित जीवनपद्धती रुजल्यानं अशा समस्यांना भारताला सामोरे जावे ला त नाही असं डकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं अशा साहित्य संमेलनाच्या निमितानं नव्या पिढीला स्शिक्षित करण्याबरोबरच स्संस्कृत करण्यासाठी साहित्य संस्थांनी साहित्य आणि नवविचार तरुण पीढीपर्यंत पोहोचवावे असं आवाहनही डकरी यांनी केलं

वन्यजीव अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांच्यासोबत रान प्पांचा कार्यक्रम होणार आहे साहित्य क्षेत्रातील नामांकित तसंच नवोदित कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं

गडचिरोली जिल्ह्यातील अतिद्वर्गम भागातील आदिवासी बांधवांनी काल नागपूरच्या मेट्रोतून प्रवासाचा अव्रभव घेतला हे सर्व आदिवासी हेमलकसा इथल्या डॉ प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादी प्रकल्पाशी संबंधित आहेत आधुनिक विकास तंत्रज्ञान आणि मेट्रोच्या कामाचं स्वरूप याबद्दल माहिती जाणूल घेण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शांतता आणि एकतेचा संदेश देण्यासाठी रत्नापिरी जिल्हा पोलिसांनी आज रत्नापिरीत आयोजित केलेल्या कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेला चांधला प्रतिसाद मिळाला या दौडीत चार हजाराहन अधिक ना रिक सहभा ी झाले होते एकवीस किलोमीटरच्या या दौडीनंतर पोलिसांसह सर्व सहभा ी स्पर्धकांनी किनाऱ्याची स्वच्छताही केली देशात कांदयाची उपलब्धता आणि दरांविषयी सदयस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्राहक व्यवहार विभा च्या केंद्रीय सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली कांद्याच्या निर्यातीवर बंदी ला करण्यापासून ते घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना साठ्याची मर्यादा ठरवून देण्यापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली भारत आणि बांग्लादेश दरम्यानचा तिसरा आणि अंतिम झटपट क्रिकेट सामना उद्या नागपूरच्या जामठा मैदानावर खेळला जाणार आहे तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघानं एक एक सामने जिंकले आहेत बांग्लादेशानं दिल्ली इथं खेळला गेलेला सामना सात गडी राखून जिंकला होता तर भारतीय संघानं दुसरा झटपट सामना आठ गडी राखून जिंकला होता दोव्ही संघ नागपूर इथं उद्या होणारा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून सायंकाळी साडेसहा वाजतापासून ऐकता येईल आज बांग्लादेशच्या संघानं नागपूरच्या जामवा मैदानावर सराव केला

जामठाकडं जाणारी जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गानं वळविण्यात येणार आहे हैदराबाद वर्धा मार्गानं नागपूर शहराकडं येणारी जड वाहतूक बुटीबोरी इथं थांबविण्यात येणार आहे तर कामठी भंडारा आऊटर रिंगरोडनं वर्धा रोडकडं जाणारी वाहतूक वेळाहरी टोल नाक्याजवळ थांबविण्यात येईल तर अमरावती रोडकडून वर्ध्याकडं जाणारी वाहतूक मोहगाव झिलपी फाट्याजवळ थांबविण्यात येणार असल्याची माहिती नागपूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआय्रक्त चिव्मय पंडित यांनी दिली आहे